बोडो शांती करारामुळे उत्तर पूर्व भागामध्ये कायमस्वरूपी शांतता आणि सौहार्दाचं वातावरण निर्माण होण्यास चालना मिळेल पंतप्रधानांचं प्रतिपादन

उपय्क्त ठरेल उदयोगमंत्री सुभाष देसाई यांचा विश्वास

वारकरी आणि संत वाङ्मय एकत्रित अभ्यासक्रम तयार करण्यासाठी समिती गठित करणार उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच प्रतिपादन

विदर्भात गेल्या दोन दिवसापासून ढगाळ वातावरण आणि त्रळक पावसाम्ळं तापमानात घट थंडीत वाढ बोडो शांती करारामुळे उत्तर पूर्व भागामध्ये कायमस्वरूपी शांतता आणि सौहार्दाचं वातावरण निर्माण होण्यास चालना मिळेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे ते आज आसामच्या कोक्राझार इथं बोडो करारावर स्वाक्षऱ्या झाल्यानिमित्त आयोजित एका रॅलीमध्ये बोलत होते उत्तर पूर्व राज्यांसाठी ही नविन सुरूवात असल्याचं त्यांनी म्हटलं यावेळी आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांची प्रमुख उपस्थिती होती त्रि पक्षिय बोडो करार न्कताच केंद्र आसाम सरकार आणि राष्ट्रीय लोकतांत्रिक बोडोलँड आघाडी एन डी एफ बी दरम्यान करण्यात आला या कराराम्ळे बोडो सम्दायाला राजकीय आणि आर्थिक लाभ मिळणं शक्य होणार असून ही आसामच्या अन्य जाती जमार्तीपैकी प्रम्ख जमात आहे दरम्यान नागरिकत्व स्धारणा कायद्याम्ळे बाहेरचे लोक आसाममध्ये वास्तव्यास येतील अशा भ्रामक अफवा पसरविण्यात येत असल्यानं त्यामुळे घाबरून जाऊ नये असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांना सांगितलं हिंसेच्या मार्गानी जाणाऱ्यांनी आताही अहिंसेचा मार्ग स्वीकारून म्ख्य प्रवाहात येण्याचं आवाहन त्यांनी केलं

राज्यसभेमध्ये एका प्रश्नाला उत्तर देताना कौशल्य विकास आणि उदयोजकता मंत्रालयाचे राज्यमंत्री आर

सिंग यांनी ही माहिती दिली

विविध क्षेत्रातल्या उद्योगांमध्ये उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून दिला जात आहे

दरम्यान स्थानिक सीमाश्ल्क विभागान या आगमनाची गांभीर्यान दखल घेतली असून रेडी पोर्ट कंपनीसह रेडी ग्रामपंचायत आणि स्थानिक लोकप्रतिनिधींना याबाबत सतर्क केल आहे रेडी पोर्ट कंपनीन सूदधा खबरदारीच्या उपाययोजना सूरू केल्या आहेत

काल या जहाजावरच्या कर्मचाऱ्यांची वैद्यकीय पथकान तपासणी केली कोरोना विषाण्च्या प्राद्र्भावाम्ळे उद्भवलेल्या स्थितीच्या व्यवस्थापनासाठी केलेल्या उपायोजनांचा आढावा घेण्याकरता केंद्रीय आरोग्य सचिव प्रिती सुदान यांनी आज सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे आरोग्य सचिव तसंच संबंधित मंत्रालयांची व्हिडीओ कॉन्फरन्स घेतली स्वच्छतेविषयीच्या काही सवयी कोरोना विषाणूपासून असलेला धोका कमी करतात त्यामूळे वेळोवेळी हात साबणाने स्वच्छ ध्वावेत खोकताना किंवा शिकताना तोंडावर हात रुमाल किंवा टिश्य् पेपर धरावा ताप किंवा खोकला असलेल्या लोकांच्या जवळ जाऊ नये जंगली किंवा पाळीव पशूंपासून दूर रहावं असा सल्ला आरोग्यमंत्रालयानं दिला आहे राज्य शासन प्रशासकीय कामकाजात माहिती तंत्रज्ञानाचा अधिकाधिक प्रभावीपणे वापर करत असून यादवारे देशात ई लोकशाही प्रणालीचा प्रारंभ करण्यासाठी ई गव्हर्नन्स परिषद उपय्क्त ठरेल असा विश्वास उद्योगमंत्री स्भाष देसाई यांनी व्यक्त केला

त्यावेळी देसाई बोलत होते राज्य शासनाच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभाग केंद्राचा प्रशासकीय सुधारणा एवं जन तक्रार विभाग माहिती तंत्रज्ञान मंत्रालय भारत सरकार यांच्या संयुक्त विदयमाने मुंबई इथं ही दोन दिवसीय परिषद आयोजित करण्यात आली होती यावेळी राज्याचे उद्योग मंत्री देसाई म्हणाले की महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाने गेल्या वर्षी नवीन औद्योगिक धोरण जाहीर केले त्यामध्ये बदलत्या तंत्रज्ञानावर आधारित आर्टिफिशअल इंटेलिजिन्स फिनटेक पॉलिसी आदी बाबींचा समावेश केलेला आहे नव उदयमींना ब्लॉक चेंन या क्षेत्रात काम करण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे या प्रणालीद्वारे राज्यातील जनतेला सर्व योजनांची सहजरित्या माहिती उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे देसाई यांनी सांगितले महाराष्ट्राला संत महंत आणि वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा आहे संतांची परंपरा प्ढे चालू रहावी आणि वारकरी सांप्रदायाचे संस्कारही या पिढीला मिळावेत यासाठी वारकरी आणि संत वाड् मय एकत्रित अभ्यासक्रम तयार करण्यासाठी समिती गठित करण्यात येईल असे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मुंबई इथं सांगितले श्री क्षेत्र आळंदी इथं जोग महाराज शताब्दी महोत्सवनिमित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी सामंत बोलत होते सामंत म्हणाले की महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे संत विदयापीठ होणे आवश्यक असल्याने पैठण इथं संत विदयापीठ लवकरच स्रु करण्यात येणार असून या विदयापीठामध्ये वारकरी संप्रदाय आणि संत वाङ् मय असा एकत्रित अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी समिती गठित करण्यात येणार आहे हा अभ्यासक्रम तयार झाल्यानंतर विदयापीठामध्ये स्रु करण्यात येईल तसेच यासंदर्भात म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले नवनिर्वाचित विधानपरिषद सदस्य दृष्यंत सतिश चतूर्वेदी यांना आज विधानभवनात विधानपरिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सदस्यत्वाची शपथ दिली

महोत्सवाचे उदघाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते होणार आहे या महोत्सवात रशियन अमेरिकन ग्जराथी बंगाली हिंदी आणि मराठी नाटकांचे सादरीकरण केले जाणार आहे महोत्सवात एक झूंज वाऱ्याशी आणि मग्न तळ्याकाठी हि मराठी नाटके सादर केली जातील या महोत्सवाच्या प्रवेशिका नटराज आर्ट सेंटर धरमपेठ रजत महोत्सव शाळेत उपलब्ध आहेत डोंबिवली औदयोगिक वसाहतीतील घातक रासायनिक कारखान्यांची तपासणी करून वर्गवारी करण्यात येणार आहे महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाने दिलेल्या निर्देशांचे पालन करणे सर्व कारखान्यांना बंधनकारक आहे जे कारखाने नियम निर्देश पाळणार नाहीत त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी दिला डोंबिवलीमध्ये रासायनिक प्रद्षणामुळे झालेल्या गुलाबी रस्त्याची पाहणी करून झाल्यावर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत आयोजित अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते

सी टी व्ही सव्हेलन्स प्रकल्प पोलीस ठाण्यांमधील सी सी टी व्ही प्रकल्प निर्भया महिला सुरक्षा फंड अंतर्गत मूंबईत स्रू असलेल्या प्रकल्पांचा ग़हमंत्री अनिल देशम्ख यांनी आढावा घेतला गुन्हे रोखण्यासाठी विशेषतः महिला अत्याचाराच्या घटनांना पायबंद घालण्यासाठी हे प्रकल्प गतीने राबविण्याच्या सूचना त्यांनी पोलीस विभागाला यावेळी दिल्या विदर्भात नागप्रसह चंद्रप्र गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात काल आणि आज अवकाळी पावसानं हजेरी लावली या पावसाम्ळं थंडीत वाढ झाली असून शेत पिकांना फटका बसला आहे गोंदियासह आमगार गोरेगाव सडक अर्जूनी अर्जनी मोरगाव इथं तुफान पाऊस झाल्यानं नागरिकांची तारांबळ उडाली नागप्रातही कालपासून ढगाळ वातावरण आणि पावसामुळे गारवा वाढला आहे विदर्भात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या असून आणखी एक दोन दिवस राहण्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे यवतमाळ इथं आज दहा मिलिमीटर पाऊस झाला असून नागप्रात पाच पूर्णांक नऊ मिलिमीटर पावसाची नोंद झाली